मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काल मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

दवाखाने वैद्यकीय महाविद्यालये या ठिकाणी सर्व प्रकारची साधनसाम्ग्री उपलब्ध राहील याची दक्षता घेण्याचं तसंच जनतेनं जीवनावश्यक वस्तूंचा अन्नधान्य औषधी यांचा साठा करू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे

ते काल पुण्यात राष्टीय विषाणू परीक्षण प्रयोगशाळेला भेट दिल्यानंतर बोलत होते यापैकी चार प्रयोगशाळा आजपासून सुरु होणार आहेत त्याचबरोबर वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत रुग्णालय सुरू असलेल्या औरंगाबाद धुळे सोलापूर आदी रुग्णालयांमध्ये येत्या आठ दिवसांत या प्रयोगशाळा सुरू होणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली सध्या राज्यात फक्त तीन ठिकाणी मुंबई पुणे आणि नागपूर इथे अशी सुविधा असणाऱ्या प्रयोगशाळा आहेत दरम्यान राज्यात महत्त्वाच्या सेवा बंद केल्या जाणार नाहीत असं टोपे यांनी सांगितलं पाणीप्रवठा स्वच्छता दैनंदिन गरजेच्या वस्तुंची दुकानं राज्यभरात सुरू राहतील मात्र तातडीची गरज नसलेली कपडा दागिने आदींची द्कानं बंद ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं मुंबईत नागरिकांनी शहर बस आणि उपनगरी रेल्वेगाड्यांतली गर्दी कमी केली नाही तर या सेवा दहा दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागेल असा इशाराही टोपे यांनी दिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

महापौर नंदक्मार घोडेले यांनी काल औरंगाबादमध्ये वार्ताहरांशी बोलतांना ही माहिती दिली

पुण्यातल्या एका कंपनीत काम करणारा हा तरुण सर्दी खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्यान काल आपल्या गावाला परत आला दरम्यान जालना जिल्हा सामान्य रुग्णालयातल्या विलगीकरण कक्षात दाखल दोन्ही कोरोना संशयित रुग्णांचा अहवाल नकारात्मक आला आहे

मात्र कोरोनाच्या तपासणीसाठी रक्ताची चाचणी केली जात नाही असं आरोग्य विभागाकड्रन स्पष्ट करण्यात आलं आहे नागरिकांनी समाजमाध्यमांवरील च्रकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे

मंत्रालयानं मुख्य सामायिक प्रवेश परिक्षा जेईई पण पुढे ढकलण्याची सूचना केली आहे या आदेशान्सार सीबीएसईनं दहावी आणि बारावीची परिक्षा पुढे ढकलली आहे

पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या फौजिया खान भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले औरंगाबादचे माजी महापौर भागवत कराड आणि उदयनराजे भोसले काँग्रेसचे राजीव सातव आणि शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा बिनविरोध निवड झालेल्यांमध्ये समावेश आहे

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं त्यांच्या नावाची शिफारस केली होती

या पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल लातूर जिल्ह्यातल्या लातूर औसा चाकुर रेणापूर तालुक्यात बीड जिल्ह्यात अंबाजोगाई जवळ आपेगाव परिसरात गारांचा पाऊस झाला तालुक्यातल्या पूस परिसरात झालेल्या पावसात वीज पडून एक गाय दगावली तर परळी इथं वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला परभणी जिल्ह्यातल्या पालम गंगाखेड पुर्णा भागात तसंच नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला नांदेड शहरात आज पहाटेही पाऊस झाला या पावसामुळे रात्री बराच वेळ वीज प्रवठा खंडीत झाला होता उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातल्या गोविंदपूर देवधानोरा खामसवाडी परिसरात तसंच हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातल्या वारंगा फाटा डिग्रस एकघरी इथं वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला आज पहाटे आखाडा बाळापूर जवळा पांचाळ सह अनेक भागात पाऊस पडला जालनासह राज्यातल्या वाशिम गडचिरोली जळगाव आणि धुळे या जिल्ह्यातही काल अवकाळी पाऊस झाला या पावसामुळे काढणीला आलेल्या ज्वारी गहू हरभरा सुर्यफुल या पिकांच नुकसान झाल तसंच आंब्याचा मोहोर गळाला त्याचबरोबर द्राक्ष बागांचही नुकसान झाल

परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालय तसंच तहसील कामाचं स्वरूप पाहनच अभ्यागतांना कायोलयात सोडण्यात आलं कायोलयातली अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी ही दक्षता घेण्यात आली

काल या संपाचा तिसरा दिवस होता रजा रोखीकरण वार्षिक वेतनवाढ महागाई भत्ता यासह इतर मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल असं अध्यक्ष आदित्य सारडा यांनी सांगितल

सहाशे एकसष्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन कोटी सव्वीस लाख रुपये जमा करण्यात आले आहेत लातूर महानगरपालिकेच्या शहर वाहतूक करणाऱ्या बसेसमध्ये काल स्वच्छता मोहिमेअंतर्गत फवारणी करण्यात आली